सध्या विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे

दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे

शेती फळबागा शाळा अंगणवाड्या आणि महावितरणच्या खांबाचेही नुकसान झालं असून त्यांची त्वरित दुरुस्ती केली जाईल असं राम यावेळी म्हणाले

येत्या महिनाखेरपर्यंत प्ण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या साडेसात हजारापर्यंत आलेली असेल असा अंदाज व्यक्त करतानाच अपेक्षेपेक्षा हा आकडा बराच कमी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं महापालिका हद्दीत कोरोनाच्या साथीत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एकही व्यक्ती केवळ कोरोनामुळं मरण पावलेली नाही तरीही या काळात होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची स्वतंत्रपणे चौकशी केली जात असल्याचं ते म्हणाले

शहरात कोरोनाच्या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यामध्ये सर्वाधिक संख्या ज्येष्ठ नागरिक आणि अन्य गंभीर आजार असलेल्या रुग्णांची आहे त्यामुळे महापालिकेने आता शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींची पुढील दोन महिने नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे कोरोनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टाळेबंदीच्या काळात पुणे शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याची माहिती पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

गुन्ह्यांचं वाढणारं प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांना आभासी माध्यमांतून संवाद साधण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं व्यंकटेशम यांनी स्पष्ट केलं

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत कोरोना काळात शासनाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसून विश्वासात न घेता अनेक निर्णय लादले जातात नुकताच कोरोनामुळे एका रेशनिंग दुकानदाराचा मृत्युही झाला

ससून रुग्णालयातील नवीन अकरा मजली इमारत कोरोनावरील मुख्य रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आली आहे

देशमुख यांनी आज दिली फुल बाजारातील आडते शेतकरी यांनी बाजार सुरू करण्याबाबत तयारी दाखवल्यानं प्रशासनानं याला मान्यता दिली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत